ते काल लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं दिशा आणि गती कायम ठेवून विकासाच्या मार्गावर आगेकूच सुरू ठेवली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आपला देश सशक्त सुरक्षित विकसित आणि सर्वसमावेशक व्हावा यासाठी सरकार आणि विरोधी पक्षाला एकत्र येऊन काम करावं लागेल असं पंतप्रधानांनी नमूद केलं

नीति आयोगानं काल नवी दिल्लीत सर्वंकष आरोग्य निर्देशांक जाहीर केला

पाच वर्षांखालील बालकं तसंच नवजात बालकांच्या मृत्यूदरात घट झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अग्रणी राहिलं आहे राज्यात जन्मदराचं प्रमाणही स्थिर असल्याचं या अहवालात नमूद आहे दरम्यान आरोग्य क्षेत्रात केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे हे साध्य झाल्याची प्रतिक्रिया आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचं हे यश असल्याचं शिंदे म्हणाले

ते काल विधानभवनात एका बैठकीत बोलत होते राज्याच्या ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होण्यास अडचण असल्यामुळे डॉक्टरांना प्रति रुग्ण प्रोत्साहन निधी सारख्या सुविधा देण्यात याव्यात असंही शिंदे म्हणाले

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना ते काल विधान सभेत बोलत होते

आर्थिक सुस्थितीत आणि हयात असलेल्या अनेक मान्यवरांनी हे मानधन नाकारलं असून त्यांना सन्मानपत्र देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी काल विधानपरिषदेत ही माहिती दिली या योजनेच्या प्रलंबित कामाबाबतची लक्षवेधी सूचना सतीश चव्हाण यांनी मांडली त्याला उत्तर देताना शिवतारे बोलत होते

ही योजना पूर्ण करण्यासाठी आणखी तीनशे छत्तीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये निधीची आवश्यकता असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षासाठी पंधरा कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे

या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनीही सहभाग घेतला राज्यातल्या बेकायदेशीर रोगनिदान प्रयोगशाळांविरुद्ध कारवाईसाठी आठवडाभरात शासननिर्णय जारी करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी काल विधानसभेत सांगितलं सदस्य सुनील प्रभू यांनी एका लक्षवेधीद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना राज्यभर सुमारे आठ हजार बेकायदेशीर प्रयोगशाळा कार्यरत असल्याचं नमूद केलं होतं खेळाडूंना खाजगी क्षेत्रातही नोकरीसाठी आरक्षण लागू करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी काल दिली विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता

या निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे औरंगाबाद इथं धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या वतीनं शाह महाराजांच्या प्तळ्याजवळ अभिवादनपर विशेष कार्यक्रमाचं आणि व्याख्यानाचं आयोजन केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुपारी बारा वाजता महात्मा फुले सभागृहात विचारवंत प्राचार्य डॉ

नांदेड इथं आज समता दिंडी अभिवादन सभा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वक्तत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे

संघटनेचे पालम तालुकाध्यक्ष केशवराव खाडे यांनी तहसीलदारांना याबाबत लेखी निवेदन सादर केलं आहे ही योजना तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी संयुक्तरित्या काम करून राबवणं अपेक्षित आहे

सिल्लोड सोयगाव ताल्क्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरीत मिळावी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हतनूर इथल्या उड्डाणप्लाची उंची वाढवावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती कन्नड ग्रामीण पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं

नितीन राठोड आणि लक्ष्मण आढे अशी मृतांची नावं असून ते अंबड तालुक्यातल्या गोंदीतांडा इथले रहिवासी आहेत या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे

एचटी बीटी कपाशी बीटी वांगी लागवड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे

अंगणवाडीत द्रूस्ती केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी ही लाच स्वीकारली जात होती

या विजयामुळे ऑस्ट्रेलिया संघाचे बारा गुण झाल्यानं हा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तर उद्या भारत आणि वेस्ट इंडीज संघात सामना होणार आहे

दरम्यान औरंगाबाद शहर आणि पैठण तालुक्यातल्या आडगाव कडेठाण परिसरात काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं गारपीट झाल्याचं वृत्त आहे